मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत त्यानुसार केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयने त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे या ग्रन्ह्यानंतर पैशाची अफरातफर केल्याप्रकरणी आता ईडीनेही ग्रन्हा दाखल केला असून शंभर कोटी वसुली प्रकरण तसंच बदल्यांसाठी पैसे घेण्यात आल्याच्या प्रकरणानंतर या पैशाचं नेमकं झालं काय याचा तपास ईडी करणार आहे

शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमांना आणि तंत्रज्ञानाविषयी उत्साही असलेल्यांनाही नमन करत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे

फाईव्ह जी मोबाईल टॉवर्सच्या चाचण्यांमुळे देशांत कोरोनाची दुसरी लाट आली असल्याच्या अफवा काही समाजमाध्यमांवर पसरवल्या जात आहेत याबाबतची च्कीची माहिती आणि अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे

तसंच फतेहप्री मशिदीचे शाही इमाम मुफ्ती मुकर्रम अहमद यांनीही नागरिकांना कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळावेत आणि संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षा उपायांचं पालन करावं असं आवाहन केलं आहे

यातील संथ गतीनं सुरू असलेल्या कामांविषयी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली रखडलेल्या कामांबाबत त्यांनी संबंधित कंत्राटदारांना कामं तातडीनं काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले

काल मुंबईत कलावंतांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत ते बोलत होते

महत्त्वपूर्ण अशा लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रणाली मर्यादित स्वरूपाची असून त्यातील त्रटी या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत असंही पाटील यांनी नमूद केलं आहे

आज जिल्ह्यात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे जिल्हाधिकारी रामामूर्ती यांनी स्वतः रस्त्यावर उतरून टाळेबंदीची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही याची पाहणी केली

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचे सर्वच पेपर ऑनलाईन सुरु आहेत